केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल दिल्लीत पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत आठ कोटी सत्तर लाख शेतकऱ्यांना एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दोन हजार रुपयांचा पहिला हप्ता त्यांच्या बँक खात्यात थेट जमा केला जाईल

बचत गटासाठीच्या कर्ज मर्यादेतही वाढ करण्यात आली असून ही मर्यादा आता वीस लाख रूपये करण्यात आली आहे

व्रद्ध दिव्यांग तसंच विधवा महिलांना थेट लाभ हस्तांतरणामार्फत नियमित मासिक अर्थसहाय्याव्यतिरिक्त एक हजार रुपये मासिक मदत दिली जाणार आहे दारिद्र्य रेषेखालच्या उज्ज्वला गॅस जोडणीधारक महिलांना प्रढचे तीन महिने गॅस सिलिंडर मोफत मिळेल याचा आठ कोटी तीस लाख कुटुंबांना लाभ होणार आहे

या सर्व योजना पुढच्या तीन महिन्यांसाठी लागू असतील अस त्या म्हणाल्या

यामुळे गरीब आणि कष्टकरी जनतेला मदत होईल असं म्ख्यमंत्री ठाकरे यांनी म्हटलं आहे उपम्ख्यमंत्री पवार यांनी या पॅकेजचे लाभ जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं दरम्यान पवार यांच्या अध्यक्षतेखाली काल मुंबईत मंत्रालयात झालेल्या एका बैठकीत राज्यात मालवाहू ट्रक वाहतुकीला परवानगी देण्यात आली जीवनावश्यक वस्तूंचा प्रवठा केल्यानंतर रिकाम्या परतणाऱ्या वाहनांना पोलिसांनी अडवू नये असेही निर्देश देण्यात आले आहेत कर्तव्य बजावणारे पोलिस वैद्यकीय अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांवर हल्ले करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा पवार यांनी दिला आहे जीवनावश्यक वस्तू घर पोहोच देण्याबाबत स्थानिक स्वराज्य संस्थांनी नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी दिले द्ध भाजीपाला फळं औषधं स्वयंपाकाचा गॅस तसंच अन्नधान्याचा नियमित पुरवठा असूनही बाजारात होणारी गर्दी चिंताजनक असल्याचं पवार म्हणाले शहरात एकाकी राहणारे ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी आणि बेघरांसाठी भोजनाची सोय करण्याकरता स्वयंसेवी संस्थांनी पुढे यावं असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं राज्यातले सर्व लोकप्रतिनिधी आणि पत्रकार बांधवांनी ऑनलाईन संवाद साधून सुरक्षा राखण्याची सूचनाही पवार यांनी केली

मुंबईत काल कोरोना उपाययोजनांच्या संदर्भात मंत्रालय नियंत्रण कक्षाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली त्यानंतर त्यांनी ही घोषणा केली संचारबंदीमुळे लोकांना जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी करावी लागत आहे त्यातून त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये तसंच त्यांना जीवनावश्यक वस्तू अन्न धान्य खरेदी करता यावं म्हणून हा निर्णय घेतला आहे मात्र संबंधित द्कानांनी ग्राहकांच्या आरोग्याची काळजी घेणं आवश्यक आहे दोन ग्राहकांमधलं अंतर निर्जंत्कीकरण स्वच्छता याबाबत शासनानं घालून दिलेल्या मार्गदर्शन सूचना पाळाव्यात अस आवाहनही त्यांनी यावेळी केलं

काल नवी मुंबईतल्या कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाला त्यामुळे राज्यात या आजारामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या चार झाली आहे

यापैकी सर्वाधिक म्हणजे आठ प्रयोगशाळा महाराष्ट्रात असल्याचं वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितलं यामुळे करोना तपासणी अधिक जलद गतीनं होऊ शकेल आणि रुग्णांवर तातडीनं उपचार करणं शक्य होतील असं देशमुख म्हणाले ही तपासणी केंद्रं पूर्ण क्षमतेनं चालवल्यास दररोज एकूण दोन हजार संशयित रुग्णांचे नमुने तपासणी करणं शक्य होणार असल्याचं ते म्हणाले

तसंच तो बाजारात विकण्यासाठी घेऊन जाण्याचं आवाहन सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केलं आहे ते म्हणाले

या स्थितीत सर्वांनी आहे त्या ठिकाणी राहावं त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याचं ते म्हणाले दरम्यान रुग्णवाहिकेतून अवैधरित्या प्रवास करणाऱ्या दहा जणांना वाशिम जिल्हा पोलिसांनी काल ताब्यात घेतलं हे सर्वजण औरंगाबादहून यवतमाळ इथं जात होते यवतमाळ इथंही अनेक जण कंटेनरमधून अवैधरित्या प्रवास करत असल्याचं निदर्शनास आलं आहे कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यात काही ठिकाणी डॉक्टर नर्सिंग कर्मचारी आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांना संबंधित घरमालक किंवा हाऊसिंग सोसायट्या घर सोडून जाण्यास सांगत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत असे घरमालक किंवा हाऊसिंग सोसायटीवर कारवाई करण्यात येईल असा इशारा शासनानं दिला आहे

घरमालकांनी आणि सोसायट्यांनी आरोग्य यंत्रणेचं महत्व लक्षात घेऊन सहकार्य करावं त्यांची अशी भूमिका मानवतेच्या द्रष्टीनं अत्यंत चुकीची आणि नियमबाह्यही आहे त्यांच्याविरोधात साथरोग नियंत्रण कायद्यानुसार कारवाईचा इशारा या पत्रकातून देण्यात आला आहे

तुरुंगातली कैंद्यांची संख्या कमी करुन गर्दी टाळण्यासाठी आणि कोरोना विषाणूचा प्रादर्भाव होऊ नये यासाठी हा निर्णय घेतल्याचं ग्रहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं

बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती यंदा स्वतच्या घरीच राहून साजरी करण्याचं आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे कोरोना विषाणूच्या प्रादर्भावाबाबत नागरिकांनी जबाबदारीनं वागावं हे संकट टळल्यावर उत्साहानं एकत्रितपणे बाबासाहेबांची जयंती साजरी करुया असंही आठवले यांनी म्हटलं आहे

विलगीकरण कक्षात सध्या आठ संशयित रुग्ण आहेत

औरंगाबाद जिल्ह्यात वैजापूर तालुक्यातल्या म्हस्की ग्रामपंचायतीनं विनाकारण घराच्या बाहेर पडणाऱ्या व्यक्तीला पाचशे रूपये दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी गावात दवंडीद्वारे माहिती देण्यात आली जालना जिल्हा पोलीस दलातर्फे नागरिकांसाठी हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे ज्यांना अत्यावश्यक कामासाठी जिल्ह्याबाहेर जायचं असेल किंवा इतर अडचण असेल त्यांनी त्र्याण्णव छपन्न बहात्तर शून्य शून्य एकोणऐंशी या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे परभणी जिल्ह्यात लॉकडाऊनच्या कालावधीत भाजीपाला अन्नधान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहेत जीवनावश्यक वस्तूंचा मुबलक प्रमाणात साठा असून नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी करू नये असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे नांदेड जिल्हा प्रशासनानं नागरिकांना किराणामालाची घरपोच सेवा देण्याचं नियोजन केल आहे नागरिकांना फोनवर सामान आपल्या घरी मिळणार आहे ज्यांना घरपोहोच किराणा सामान मिळणं शक्य नाही त्यांनी सुरक्षित अंतर ठेवून किराणामालाच्या दकानावर खरेदी करावी असं आवाहन जिल्हाधिकारी विपीन इटणकर यांनी केलं आहे

महिला बालकल्याण विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ हे या कामाचा पाठपुरावा करत आहेत

औरंगाबाद महापालिकेच्या वतीनं शहरातल्या विविध भागात औषध फवारणी करण्यात आली नांदेड शहरातही तरोडा बुद्र्क भागात फवारणी करून निर्जूंतकीकरण करण्यात आल औरंगाबाद इथं आजची श्क्रवारची विशेष नमाज मशीदीऐवजी घरी अदा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे औरंगाबादच्या मशिदीचे मौलाना अब्दुल रशीद नदवी यांनी ही माहिती दिली

यासंदर्भात रुग्णवाहिकेची चौकशी करण्यात येत असून खासगी रुग्णवाहिकेच्या गैरवापराबाबत प्रशासन गांभीर्यानं दखल घेतली आहे याबाबत बोलताना जिल्हाधिकारी म्गळीकर म्हणाले

परभणी जिल्ह्यातल्या सोनपेठ नगरपालिकेनं कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी वेगवेगळ्या पथकांची स्थापना केली आहे या पथकांच्या मार्फत स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात येत असून नागरिकांनी सहकार्य करण्याचं आवाहन नगरपालिकेच्या मुख्याधिकारी सोनम देशमुख यांनी केलं आहे

शेतकऱ्यांना पालेभाज्या फळं वाहतुकीचं प्रमाणपत्र द्यावं जेणेकरून शेतमालाची जिल्ह्याबाहेर वाहतूक आणि विक्री करणं सोयीचं ठरेल असं ठाकूर यांनी आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे दरम्यान प्रहार संघटनेनंही जिल्हाधिकाऱ्यांकडे हालचाल करू न शकणाऱ्या दिव्यांगांना अन्न तसंच जीवनावश्यक वस्तूंचं किट देण्याची मागणी केली आहे

उपविभागीय अधिकाऱ्यांसोबत काल झालेल्या बैठकीनंतर जिल्हा प्रशासनानं हे आदेश जारी केले तसंच कांदा बटाटा लसूण अद्रक यांचे लिलाव दपारी तीन ते पाच याच वेळेत होणार असल्याचं बाजार समितीनं सांगितलं आहे भाजीपाला खरेदी करताना नागरिकांनी जास्त गर्दी करु नये म्हणून महानगरपालिकेच्या वतीनं शहरातल्या बिडवे लॉन्स इथं भाजीपाला विक्रीची सोय केली आहे परभणी जिल्ह्यातल्या पूर्णा नगरपालिकेच्या वतीनं काल अधिकारी सफाई कर्मचारी अग्निशमन दलातल्या कर्मचाऱ्यांना मास्क हातमोजे आणि सॅनिटायझरचं वाटप करण्यात आलं त्याचबरोबर आजपासून पूर्णा शहरात जंतूनाशक फवारणी करण्याचे आदेश नगरपरिषदेचे उपाध्यक्ष विशाल कदम यांनी दिले आहेत जिंतूर तालुक्यातल्या पिंपळगाव काजळे इथंही काल ग्रामस्थांना सॅनिटायझरचं वाटप करण्यात आलं परभणी इथं दोन रुग्णालयाच्या जागा आयसोलेशन वॉर्ड आणि विलगीकरण कक्षासाठी आरक्षित केल्या आहेत

प्रफुल्ल पाटील रुग्णालय आणि सरस्वती धनवतरी दत महाविद्यालय आणि रुग्णालयाचा परिसर संपूर्ण इमारत तसंच वसतिगृह वैद्यकीय उपकरणासह अधिगृहीत केल्याचं जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी सांगितलं लातूर जिल्ह्यातल्या किछारीसह तीस गावांना पाणी प्रवठा महावितरण कंपनीच्या कारवाईमुळे गेल्या तीन ते चार महिन्यापासून ठप्प आहे ही पाणीप्रवठा योजना सुरू करावी अशी मागणी औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी केली आहे पालकमंत्री अमित देशमुख यांनी ही पाणीपुरवठा योजना येत्या दोन दिवसात सुरू करण्याचं आश्वासन दिलं असल्याचं पवार यांनी सांगितलं नांदेड जिल्ह्याच्या हिमायतनगर तालुक्यातल्या निर्मल ग्राम पुरस्कार प्राप्त टेंभूर्णी इथल्या गावकऱ्यांनी गावातून येण्याजाण्यास बंदी घातली आहे गाव करोना मुक्त ठेवण्याचा निर्णय सरपंच प्रल्हाद पाटील आणि सर्व गावकऱ्यांनी घेतला आहे या सूचनेचं उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात येईल असा फलक गाव वेशीवर लावला आहे लातूर इथं जागृती शूगर कारखान्यात ऊसाचं गाळप सुरू आहे कारखाना क्षेत्रात सुमारे पाचशे हेक्टरवरच्या ऊसाचं गाळप बाकी आहे संचारबंदी असली तरी प्रशासनाने ऊस वाहत्कीस परवानगी दिली आहे ऊस संपेपर्यंत कारखाना चालू राहणार त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी काळजी करू नये असं आवाहन कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष दिलीपराव देशमुख यांनी केलं आहे

तक्रारदाराच्या प्लॉटची मालमत्ता पत्रक रजिस्टरला नोंद घेऊन पीआर कार्ड देण्याकरता त्यानं ही लाच मागितली होती

पुणे कोल्हापूर सातारा आणि अहमदनगर जिल्ह्यात वादली वारा वीजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस पडेल असा अंदाज मुंबई वेधशाळेनं वर्तवला आहे